ते काल जालना इथं महाजनादेश यात्रेदरम्यान वार्ताहरांशी बोलत होते

राज्य शासनाचे डॉ

र

या निमित्तानं पुरण पोळीचं खास जेवण बस्तीना खाऊ घातलं जातं